मृतांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे बस औरंगाबादहून शहाद्याकडे जात असताना काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं देशात विधी साक्षरता निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं आहे काल नागपूर इथं अखिल भारतीय राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सतराव्या परिषदेच्या समारोप सत्रात ते संबोधित करत होते क्रमिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कायद्याबाबतची माहिती दिली गेली पाहिजे असं मत सरन्यायाधिशांनी व्यक्त केलं या समारोप सत्राला सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती एस

बोबडे न्यायमूर्ती बी

गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नंद्रा जोग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान सरन्यायाधिशांच्या हस्ते नागपूर जवळ वारंगा इथं राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या नियोजित इमारतीचं भूमीपूजनही करण्यात आलं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते

ते काल मुंबईत बोलत होते पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीला अन्पस्थित राहिलेले काही नेते सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यतेसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना पाटील यांनी भाजपनं आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्याऐवजी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं नमूद केलं

पक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी हरीयाणाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सध्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच असतील असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्या बरोबरच पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी राज्यात पुन्हा फडणवीस तसंच झारखंडमध्ये पुन्हा रघुबर दास मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं स्पष्ट केल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

नंतर ही यात्रा ध्वळे आणि जळगाव इथं जाणार आहे येत्या शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर इथं ही यात्रा पोहोचेल

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी तर शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे यांच्यात मुख्य लढत आहे

नागप्रर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रस्कार देऊन जोशी यांना गौरवण्यात आलं संतांनी मानवतेचा मंत्र जगाला दिला सामान्यांना समजेल अशा सोप्या शब्दात जीवनाचं सार सांगितलं असं डॉक्टर जोशी यांनी प्रस्कारला उत्तरादाखल केलेल्या भाषणात नमूद केलं

औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव प्रस्कार माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना कर्णिक यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते मात्रसंस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं होणारा सन्मान हा मसापच्या उभारणीत राबलेल्या निरपेक्ष कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचा सन्मान असल्याची भावना प्रस्कारप्राप्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी चपळगावकर यांच्या लेखन साहित्यावर प्रकाश टाकला

यात सतीष दराडे राहलदेव कदम आणि वैभव देशम्ख यांनी बशन नवाज यांच्या गझल कवितांचं गायन वाचन केलं

दोन बैलगाड्यांसह चार बैलदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत भराडीत आठवडी बाजाराच्या दिवशी ही बैलगाडी शर्यत सुरु होती या शर्यतीदरम्यान बैलांच्या पाठीवर काठीने मारल्याचे आणि लोखंडी खिळा टोचल्याचे व्रण दिसून आल्यानंतर पोलिसांनी प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला

प्रसारमाध्यमातले संपादक पत्रकार छायाचित्रकारांपासून वितरकांपर्यंत प्रत्येक घटक महत्वाचा असल्याचं ते म्हणाले

बेंगलोरच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतल्या पाच अभियंत्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बह्जन आघाडी या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मतदान यंत्रांची तपासणी केली मतदान यंत्रासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनाचं काटेकोरपणे पालन केलं जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली

सेनगाव तालुक्यात वरुड चक्रपान रस्त्यावर काल हा अपघात झाला या जखमींना उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं असता तिथे डॉक्टर नसल्यानं जखमींचे नातेवाईक तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं

साहित्यिक प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांचं या संमेलनात बीजभाषण होणार आहे या संमेलनात अण्णाभाऊ साठे साहित्य विचार आणि चळवळ या विषयावर परिसंवाद होणार असून कथाकथनाचा कार्यक्रम ही होणार आहे

खरीपातल्या पिकांसाठी जिल्ह्यात सर्वदर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे

पुरुष दुहेरी प्रकारात ठाण्याच्या संघानं तर महिलांच्या दुहेरी प्रकारात पुण्याच्या संघानं विजेतेपद पटकावलं